डिजिटल भागीदारी या विषयावरील चर्चासत्राला आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले

समाजाच्या सर्वच स्तरातून आज त्यांच स्मरण केलं जात आहे

गवई यांच्या स्मारकाचं काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या म्ख्यमंत्री श्री

देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधित विभागाला सूचना आणि पंतप्रधान कृषी सिंचन तसच मृदा आरोग्य पत्रिका योजनेम्ळ लाभार्थ्यामध्ये समाधान

जपानमधल्या टोकिओ इथं आयोजित मेक इन इंडिया आफ्रिकेतील भारत जपान भागीदारी आणि डिजिटल भागीदारी या विषयावरील चर्चासत्राला आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले व्यवसायात तसेच नागरिकांच्या जीवनमानातील स्लभता अधिक वृद्वींगत करण्यावर सरकार कशाप्रकारे लक्ष केंद्रीत करत आहे हे पंतप्रधानांनी सांगितले भारतात मोठ्या संख्येने कार्यरत असलेल्या जपानी कंपन्यांबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला गेल्या चार वर्षातील भारताच्या आर्थिक कामगिरीचे सामथ्य पंतप्रधानांनी विस्तृतपणे विषद केले भारत आज सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचे ते म्हणाले डिजिटल व्यवहार वस्तू आणि सेवा कर तसेच अनौपचारिक अर्थव्यवस्थेकडून औपचारिक अर्थव्यवस्थेकडे झालेल्या प्रवासाचा त्यांनी उल्लेख केला भारताची विकसित होणारी अर्थव्यवस्था वेगाने वाढणारा मध्यम वर्ग आणि वाढती तरुण लोकसंख्या याम्ळे जपानी ग्ंतवण्कदारांना अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत असे पंतप्रधान म्हणाले या संदर्भात बोलतांना त्यांनी कमी खर्चिक उत्पादन माहिती तंत्रज्ञान उद्योग आदी विभागांचा उल्लेख केला भारत आणि जपानमधल्या समान मूल्यांवरही पंतप्रधानांनी भर दिला इंडो पॅसिफिक दक्षिण आशिया आणि आफ्रिका यासह जगाच्या अन्य भागात मजबूत विकासात्मक भागीदारी करण्याकडे दोन्ही देशांनी पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज टोकिओ इथं भारतीय सम्दायाच्या लोकांशी संवाद साधला आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारत जपान सहकार्याच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला जपानचे पंतप्रधान श्री शिंजो अॅबे आणि जपानी जनतेने दाखवलेल्या आदरातिथ्याबद्दल आणि स्वागताबद्दल श्री मोदी यांनी आभार मानले तसेच जपानमधल्या भारतीय सम्दायाला दिवाळीनिमित्त श्भेच्छाही दिल्या भारतीय समूदाय जपानमधील भारताचे राजदूत आहेत असे सांगून भारतात गुंतवणूक करावी तसेच मातृभूमीशी सांस्कृतिक संबंध जोडून ठेवावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले गेल्या चार वर्षातील सरकारच्या यशाला अधोरेखित करतांना पंतप्रधानांनी सांगितले की भारत नेहमीच भारतीय उपाययोजना आणि जागतिक उपयोग या उद्देशाने कार्य करत आहे भारताच्या जन धन आधार आणि मोबाईल या तीन योजनांचं आणि डिजिटल व्यवहार प्रणालीचे सर्व जगात कौत्क होत असल्याचे त्यांनी सांगितले भारताचा अत्यंत यशस्वी ठरलेला अंतरीक्ष कार्यक्रम आणि भारतात निर्माण होणाऱ्या मजबूत डिजिटल पायाभूत सोई यांचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला मेक इन इंडिया कार्यक्रमामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि वाहन निर्मितीचे केंद्र बनत आहे असे श्री मोदी यांनी सांगितले नव भारताच्या निर्मितीसाठी स्मार्ट पायाभूत सुविधा निर्मितीतील जपानचा सहभाग पंतप्रधानांनी अधोरेखित केला भारत आणि जपानमधले संबंध सुधारण्यासाठी भारतीय समूदायाने सातत्याने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले

मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय पोलीस स्मारक इथं केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री किरेन रिजीजू आणि भारत तिबेट सीमा पोलीस दलाचे महासंचालक आर

पंचनंदा यांनी पोलीस दलातल्या हतात्म्यांना आदरांजली अर्पण केली

भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना अधिक वेळ देण्याला नकार देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली यासंदर्भात राज्यसरकारनं दाखल केलेल्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयानं ही स्थगिती दिली असून या प्रकरणातल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांना नोटीसही बजावली आहे

भारत हा खेड्यांचा देश असल्यानं ग्रामविकास झाला तर राष्ट्रविकास होईल अशी विचारसरणी असलेल्या आणि विश्वबंध्त्वाचा संदेश देणाऱ्या या राष्ट्रसंताचं समाजाच्या सर्वच स्तरातून आज स्मरण केलं जात आहे

राष्ट्रसंत त्कडोजी महाराज सेवा मंडळाच्या वतीनं विविध रचणात्मक कार्यक्रम साजरे करण्यात आले

आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीहन मी आनंद गंभीर दिवंगत नेते रा

गवई यांचे स्मारक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात येणार आहे या स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे अशा सुचना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिल्या

फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रा

गवई स्मारकासंदर्भातील शिखर समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती

फडणवीस म्हणाले बिहार आणि केरळ राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत रा

गवई यांचे स्मारक अमरावतीमध्ये उभारण्यात येणार आहे या स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करताना स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात यावी याशिवाय हे स्मारक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात असल्याने स्मारकाच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी अमरावती विद्यापीठाला देण्यात यावी नियोजित कालमर्यादेत रा

राज्यातील वर्धा इथं पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने एका चर्चासत्राचे आयोजन केले होते हे चर्चासत्र गांधीजींची विचारधारा आणि स्वच्छता आणि या विचारधारेची स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत अंमलबजावणी या विषयावर केंद्रीत होते या चर्चासत्रात ग्रामीण स्वच्छता सेंद्रीय कचरा व्यवस्थापन आणि नई तालीमशी निगडीत प्रतिबंधात्मक स्वच्छता या गांधीजींच्या स्वच्छ आणि स्वावलंबी संकल आदी संकल्पनांवर चर्चा झाली

बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केलेली भावना लोप पावत चालली आहे अशा परिस्थिती जाती धर्माचे वर्तूळ छेदून समग्र परिवर्तनासाठी साहित्यिकांना लिखाण करावे लागणार आहे असे आवाहन डॉ प्रल्हाद लुलेकर यांनी केले पदमश्री डॉ

पंतप्रधान कृषी सिंचन योजना तसंच पंतप्रधान मृदा आरोग्य पत्रिका योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतांमध्ये सिंचनसूविधा तसंच मृदा आरोग्य तपासणी करून घेतली आहे

कोरडवाह शेतीम्ळे उत्पादन मर्यादीत होते

सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता मी प्रयत्न केले कारण मला शेती करताना खरीप आणि रब्बी हंगामात मला पाण्याची अडचण येत होती

मी गह हरभराची ही पिकं घेतली याशेतीमध्ये मी पारंपारीक पद्धतीने सोयाबीन तूर भाजीपाल्याचं उत्पादन घेत होतो मी माझ्या शेतातील मातीचे परीक्षण करून घेतले शेत जमीनीची औतीक आणि रासायनिक तपासणी करून घेतल्यानंतर पिकांना उपलब्ध अन्न द्रव्याचं प्रमाण शोधून काढण्यात आलं त्यानंतर आवश्यक असणारी शेंद्रीय खते जैवीक खते आणि रासायनिक खताचा प्रवठा एकात्मीक पद्वतीने जमीनीस दिल्यामुळे माझ्या जमीनीची पोत स्धारून उत्पादनात वाढ होऊ शकते

आणि माती आरोग्य तपासणी अभियानाअंतर्गत जमीनीची पत वाढी तपासल्याम्ळे शेती फायद्याची होऊ लागली आहे

मेळाव्याच्या उदघाटनाचे प्रमुख पाहणे म्हणून डॉ

सिंग सहाय्यक महानिदेशक आई सी ए आर नवी दिल्ली तसेच सन्माननीय अथिती म्हणून श्री

सिंग कृषी आय्क्त महाराष्ट्र राज्य आणि श्री ओमप्रकाश देशम्ख व्यवस्थापकीय संचालक महाबीज अकोला हे उपस्थित राहणार आहेत कापूस उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान ग्लाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन कीडनाशकांचा स्रक्षित वापर कपाशीवरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन इत्यादी विषयांवर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे